म्हणूनच सध्या कोरोनाविरुद्ध आपण ज्या संयमानं लढाई लढत आहोत त्यातही आपला विजय निश्चित आहे असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ते आज आकाशवाणीवरून आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना बोलत होते

यावेळी मात्र आपल्याला तो संयमानं साजरा करावा लागतोय हाच संयम येऊ घातलेल्या दिवाळी आणि ईदच्या सणासह सर्वच सणांमधे दाखवावा लागणार असल्याची गरजही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधून व्यक्त केली स्वच्छता कर्मचारी घरकाम करणाऱ्या व्यक्तीस्थानिक भाजी आणि दूध विक्रेते सुरक्षा रक्षक अशा समाजातल्या घटकांची आपल्या जगण्यात किती महत्वाची भूमिका आहे हे आपल्याला लॉकडाऊनच्या काळात कळलं याची जाणिव त्यांनी करून दिली सणांचा आनंद घेत असताना अशा घटकांनाही त्यात सामावून घ्यावं खरेदी करताना लोकल फॉर व्होकलचा मंत्र जपत स्थानिकांना प्राधान्य दयावं असं आवाहन मोदी यांनी आजच्या मन की बात मधून केलं सणासुदीच्या काळातही देशाच्या सीमांचं रक्षण करणारे जवान आणि देशाप्रती आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी घराबाहेर असलेल्या सर्वांबददल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली सण साजरे करत असताना या सर्वाचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणत जवानांच्या सन्मानासाठी आपापल्या घरात एक दिवा लावण्याचं आवाहनही त्यांनी केलं भारतातल्या अनेक उत्पादनांमधे जागतिक पातळीचं उत्पादन व्हायची संधी आहे

देशभरात वाचन संस्कृती रुजावी म्हणून स्रु असलेल्या प्रयत्नांची माहिती देत तळागाळातली ठळक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना ऐकवली जगात ज्ञानासारखं इतर काहीही पवित्र नाही असं म्हणत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झटणाऱ्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली

यातून आपल्याला वाईट परिस्थितीही आपली विनोदब्द्धी जागृत ठेवायला हवी अशी शिकवण मिळते असं ते म्हणाले पटेल यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी काम केलं तशाच पदधतीनं देशात जम्मू कश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत असलेली आपली श्रदधास्थानंही देशाला एकत्र बांधत असल्याचं ते म्हणाले भक्तीच्या माध्यमातून देशात एकता निर्माण करणाऱ्या भक्तिमार्ग चळवळीचं महत्वही त्यांनी आजच्या मन की बातमधून अधोरेखित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एकत्र आणलं असं ते म्हणाले अनेक शक्ती देशाचं विभाजन करायचा प्रयत्न करत असल्या तरी आपल्याला प्रेमानं आणि छोट्या छोट्या कामांमधून एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्व जपायचंय असं आवाहन त्यांनी केलं

जम्म् काश्मीरमधल्या पुलवामानं शिक्षणासाठी आवश्यक पेन्सिल निर्मितीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यात दिलेलं योगदान तसंच शेतकऱ्यांच्या शेतमाल थेट त्यांच्या शेतातून ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठीचे महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला केंद्र सरकारनं अलिकडेच आणलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं हीत कसं साधलं जाईल हे ही मोदी यांनी आजच्या मन की बातमधे अधोरेखित केलं देशातल्या नागरिकांना आगामी सणांच्या शुभेच्छा देताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करायच्या जबाबदारीची आठवणही त्यांनी आजच्या मन की बातमधून करून दिली कोरोनाम्ळे स्वदेशीचे महत्व वाढलं असून पर्यावरण संवर्धनाकडेही नागरीकांचा ओढा वाढला आहे मात्र कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे त्यामुळे रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण यावर देशाला भर दयावा लागेल असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं

आणि त्याचं ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आलं राजकारणातली स्पर्धा ही दोन शत्र्मधलं यूदध नसून ही स्पर्धा निकोप असायला हवी त्यात कट्ता निर्माण झाल्यास त्याचा लाभ देशात कलह निर्माण करणारी तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे असं परखड मतही सरसंघचालकांनी व्यक्त केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या आजच्या उत्सवात पथसंचलन कवायती झाल्या नाहीत स्वयंसेवकांनी घराजवळ गटनिहाय विजयादशमी उत्सव साजरा केला

आज सकाळी साडेआठला दीक्षाभूमी परिसरातल्या तथागत गौतम ब्द्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याला तसेच मध्यवर्ती स्त्पातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्ज्ञन स्रई ससाई यांनी माल्यार्पण केलं यानंतर ठीक नऊ वाजता भिक्ख् संघातर्फे सामूहिक ब्दधवंदना तसंच ब्द्धगाथेचं पठण करण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून घराघरातूनच बौध्दधर्मीय अनुयायांनी यात सहभाग घेतला याप्रसंगी समता सैनिकदलाकड़नही मानवंदना देण्यात आली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क इथं होणार नसून शिवाजी पार्क इथच असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात संध्याकाळी सात वाजता होणार आहे

पक्षाच्या सामाजिक प्रसारमाध्यमातून या मेळाव्याचं थेट प्रसारण केलं जाणार आहे

आज विजया दशमी अर्थात दसरा म्हणजेच सत्प्रवृतींचा द्वष्प्रवृतींवर विजय मिळवण्याचा दिवस या दिवशी सीमोलंघनही केलं जातं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात दसरा आवश्यक त्या खबरदारीसह साजरा करण्यात आला बाजारपेठांमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली नाही बाजारातल्या प्रत्यक्ष खरेदीपेक्षा ऑनलाईन खरेदीला अनेकांनी पसंती दिल्याचं दिसून आलं प्रत्यक्ष भेटीगाठींपेक्षा समाजमाध्यमांवरून शुभेच्छा देण्यावर अनेकांचा भर होता दसऱ्याच्या निमितानं आज अनेकजण सोनं खरेदी करतात मात्र सोन्याचं प्रतिक मानली जाणारी आपट्याची पानं तसंच झेंड्रची आवक म्ंबईत काहीशी कमी झाल्याचं चित्र दिसत होतं

स्थानिक पर्यटनाच्या प्रचार आणि प्रोत्साहनासाठी वोकल फॉर लोकल मोहिमेचं आज मुंबईत भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम मध्य विभागाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे स्वागत करण्यात आलं

त्यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य सुरक्षितता घेऊन पर्यटकांनी वैविध्यपूर्ण स्थळांना भेटी द्यायचं आवाहन या संघानं केलं आहे राज्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर तसंच नव्या रूग्णांच्या नोंदणीच्या दरात घट झाल्यानंतर राज्य सरकारनं राज्यातल्या व्यायामशाळा सुरू करायला परवानगी दिल्यानंतर आजपासून या संदर्भातल्या नियम आणि अटी पाळून अनेक व्यायामशाळा सुरू झाल्या

राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्रसरकारनं भरीव मदत दयावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रधानमंत्र्यांना पत्रादवारे केली आहे

न्यायालयानं या सर्व आरोपींना काल न्यायालयीन कोठडी सुनावली